न्यायालयानं दिलेला हा निर्णय म्हणजे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आणि तर्कहिन असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे महिलांना मंदीरात प्रवेश नाकरणं म्हणजे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन आणि लैंगिक भेदभाव असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे राष्टीय सुरक्षा परिषदेला सहकार्य करण्यासाठी सरकारनं सामरिक धोरण गट स्थापन केला आहे पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षा विषयक माहिती देणं तसंच सुरक्षा विषय धोरण बनवण्यात सल्ला देण्याचं काम ही परिषद करते गटाचे अध्यक्ष राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे असतील तर नीती आयोगाचे अध्यक्ष केंद्रीय सचिव तीनही सैन्य दलाचे प्रमुख रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर परराष्ट्र व्यवहार सुचिव गृह अर्थ आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव या गटाचे सदस्य असतील

तापमान वाढ रोखण्यासंदर्भातल्या प्रयत्नापासून जग खूपच द्र गेलं असून तापमानाची तीन अंश सेल्सिअस वाढीच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे ही वाढ दीड अंशापर्यंत रोखण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे यासाठी समाजात सर्वद्र पोचणारे मोठे बदल जलदगतीनं करणं गरजेचं आहे असं अहवालात म्हटलं आहे

परिचारिका आणि आरोग्य सेविका पायाभूत वैद्यकीय सेवा प्रवत असल्यानं त्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत दुसऱ्या ब्रिक्स परिचारिका मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते वैश्विक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं परिचऱ्या क्षेत्राच्या योगदानाबाबत ब्रिक्स देशांमधे संवाद आणि सामंजस्य वाढवणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं

काही भागांमध्ये विज देयकांचा अत्यल्प भरणा केला जातो तिथं थकबाकी वसुली व्हावी यासाठी भारनियमन करण्याचा निर्णय वीज मंडळानं घेतला असल्याचं उर्जा मंत्र्यांनी सांगितलं

यात सर्वाधिक पाच पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावले आहेत उद्या दिल्लीमध्ये या प्रस्कारांचं वितरण होणार आहे

इंदू मिलमधल्या जमीन सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे तसंच स्मारकाचं बांधकाम करण्यासाठी समुद्राचं पाणी इंद् मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत बांधली जाणार आहे या सर्व कामाची पाहणी आठवले यांनी यावेळी केली

यामुळे अशा अपत्यांना कुटुंब निव्रत्तीवेतन मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे